ज्ञारा अमरनाथ यात्रेकरुंसाठी जारी केलेलं सल्लापत्र म्हणजे केवळ सुरक्षाविषयक उपाययोजना आहे जम्मू काश्मीरमधल्या राजकीय नेत्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी असं आवाहन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली आहे मलिक यांनी काल रात्री उशीरा मेहबुंबा मुफ्ती यांच्यासह राज्यातल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली या भेटीनंतर मलिक यांनी हे आवाहन केलं

सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार सदस्यीय मध्यस्थ मंडळानं आपला अहवाल बंद लखोटयात काल सादर केला सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस अब्दूल नझीर यांच्या घटनापीठानं हे आदेश दिले

नवीन सुधारणा विघेयकानुसार ज्या विमानतळांचं संपूर्ण व्यवस्थापन आणि कार्यवाही लिलावक्रियेद्वारे ठरवली आहे त्या विमानतळावरील जकात कर कररचना किंवा तिर विकासशुल्क प्राधिकरण ठरवू शकरणार नाही

आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी केली जावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र राज्य आणि सर्व केंद्रशासित सरकारांना विचारणा केली आहे गौरव कुमार बन्सल यांनी अरुण मिश्रा आणि एम

शहा यांच्या पीठापूढे केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिले आहेत

हुक्का पार्लरमुळे संपुर्ण सामाजिक स्वास्थ्य बिघडलं असल्याचं मत आरोष्य मंत्री रघू शर्मा यांनी व्यक्त केलं भारत आणि गिनी या राष्ट्रांमधे परस्पर संबंध आणि सहकार्य वाढवण्यात अद्वितीय योगदान दिल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गिनीनं नक्रिल अध्याई ऑफ मेरिट हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला आहे भारत आणि गिनी या दोन्ही राष्ट्रांमधल्या मैत्रीला हा पुरस्कार समर्पित करत असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविद आणि गिनीचे राष्ट्रपती अल्फा कोंडे यांच्यात प्रतिनिधीमंडळ स्तरावर व्यापक द्विपक्षीय चर्चा झाली तसंच पारंपरिक वैद्यकीय चिकित्सा प्रणाली ई विद्याभारती ई आरोग्य भारती नेटवर्क प्रकल्प आणि नवीकरणीय उर्जा या क्षेत्रातल्या चार सामंजस्य करारांवर स्वाक्ष या झाल्या उन्नाव बलात्कार प्रकरणातल्या पिडीतेच्या गाडीला रायबरेली धि झालेल्या अपघाताच्या गुन्ह्याप्रकरणी गाडीला धडक देणाऱ्या ट्रकचा चालक आणि गाडीच्या क्लिनरला लखनऊ खेल्या सी बी आय

पुढच्या चौकशीसाठी या दोघांचाही ताबा पोलीसांकडे द्यावा या मागणीसाठी त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाईल ई सिगारेट्स उत्पादकांवर कारवाई करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे राज्यात ई सिगारेट्सवर बंदी आहे असं म्हणत महाराष्ट्र सरकारनं ई सिगारेट्स उत्पादकांविरोधात कारवाई सुरु केली होती सरकारच्या या निर्णयाला गॉडफ्रे फिलिप्स डिया लिमिटेडनं मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर आव्हान दिलं होतं न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या पीठासमोर या याचिकेवर काल सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं स्थगितीचे आदेश दिले ई सिगारेट्स म्हणजे अमली पदार्थ आहे किंवा नाही याविषयी केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी असंही न्यायालयानं सांगितलं आहे क्रियाशील विकासमार्गाच्या निर्मितीसाठी मेकाँग गंगा को ऑपरेशन अर्थात एम जी सी या उपक्षेत्रिय संघटनेचे सदस्य देश आणि भारतातलं दळणवळ अधिक विकसित व्हायला हवं असं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे

जी सी

या बैठकीला जयशंकर यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते भारताच्यादृष्टीनं दळणवळ हा परस्पर सहकार्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे आणि त्यादृष्टीनंच भारत म्यानमार थायलंड हा तीन देशांतून जाणारा महामार्ग आणि त्याचा कंबोडीया लाओस आणि व्हिएतनामपर्यंतचा विस्तार करण्यावर भारताचा भर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं संस्थगित केलेल्या अमरनाथ यात्रेवरुन पुन्हा परत येणा या सर्व यात्रेकरुंना योग्य ती सुरक्षा प्रदान करावी असे निर्देश पंजाबचे मुख्यमंत्री क्विन अमरिंदर सिंग यांनी पठाणकोट प्रशासनाला दिले आहेत अधिकारी सुत्रानुसार संवेदनशील मार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी असे निर्देश पोलीस महासंचालकाना देखील दिल्याचं म्हटलं आहे

रशिया आणि चीननं नव्या स्वरुपातला अणुकराराला मान्यता द्यावी असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे आपल्याला नवी शस्त्र स्पर्धा सुरु होईल अशी भिती वाटत असल्याचं सांगत अमेरिकेनं रशियासोबतच्या एका महत्वाच्या अणुकररातून नुकतीच मागार घेतली त्यानंतर एक निवेदन प्रसिद्ध करून ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली दोन्ही देशांच्या नेत्यांशी आपलं बोलणं झालं असून असा करार करायला त्यांची सहमती असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे रशियानं युद्धनौकांवर क्षेपणास्त्र तैनात करून शितयुद्ध काळातल्या आय एन एफ कराराचा भंग केला आहे असा आरोपही अमेरिकेनं केला आहे भारत आणि वेस्टे डिज क्रिकेट संघातल्या तीन टी व्टेन्टी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे

आकाशवाणीवरून संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून या सामन्याचं थेट समलोचन हिंदी आणि शिजी भाषेतून प्रसारीत केलं जाईल मुंबई आणि उपनगरांसह राज्याच्या अनेक भागात कालपासून पावसाची संतधार सुरुच आहे पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत साता यात गेल्या सात दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह सातारा पाटण कराड वाई महाबळेश्वर मध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु आहे धरणाक्षेत्रातील पावसामुळे धरणातील पाणीसाठयात लक्षणीय वाढ होत आहे धुळे शहर आणि जिल्ह्यात आज पावसानं विश्रांती घेतली आहे चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे साक्री तालुक्यातील तीन लघु प्रकल्प एक मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला आहे

नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे अमरावती लातूर उस्मानाबाद आणि जालना िंही पावसाला दमदार सुरु झाली आहे मुंबई कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी येत्या दोन दिवसात अति वृष्टीचा श्रीारा हवामान विभागनं दिला आहे

दिल्ली विद्यापीठ बनारस हिंदू विद्यापीठ हैदराबि विद्यापीठ आयआयटी मद्रास आणि खरगपूर आदी संस्थांचा या यादीत समावेश आहे